कृमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रीमंडळाच्या विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे बंडखोर आठ आमदारांना आपले राजीनामे पुन्हा सादर करायला सांगितल्यामुळे या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार असुनत्यावरंच पुढील कृती ठरणार आहे

डी

सभापती राजेश पाटणेकर यांची या आमदारांनी काल भेट घेतली आणि त्यांना यासंबधीचं पत्र दिलं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते या फूटीर काँप्रेस गटाचं नेतृत्व विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावळेकर करत आहेत

त्याचबरोबर त्यांना गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन सदस्य आणि तीन अपक्षांचा पाठिंबा आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिस या टप्प्याला केंद्रसरकारच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजूरी दिली आहे अशी माहिती माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली ॐ पत्रकारांना दिली या सर्व मार्गांचं एकत्रीकरण करुन हे मार्ग ग्रामीण कृषी बाजार उच्च माध्यमिक महाविद्यालयं रुणालयांना यांना जोडले जाणार आहेत

यामुळे शेतक यांना आपला माल बाजारात नेण्यास सुलभता येईल असंही ते म्हणाले विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बर्मिंगहॅम श्री आज ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान श्रींडशी होणार आहे उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल अडीच वाजल्यापासून आकाशवाणीवर या सामन्याचं थेट प्रसारण होईल आतापर्यंत एकदाही विश्वचषक न जिंकलेल्या अजिंडन तिसरं स्थान मिळवलं आहे

आणि अंतिम फेरीत स्थान मिळवलं